राज्यातकोरोनासंसर्गावरनियंत्रणमिळवण्यासाठीकेंद्रसरकारविशेषपथकपाठवणार जळगावजिल्ह्यातलेशहीदजवानसागरधनगरयांच्यापार्थिवावर तांबोळेयात्यांच्यामूळगावीशासकीय तिमामातअंत्यसंस्कार केंद्रीयकृषीकायदेरद्दकरण्याचीमागणीकरतविरोधीपक्षांनीकेलेल्यागदारोळामुळेराज्यसभेचं कामकाजआज दिवसभरासाठीतहकूबकरावं विरोधीपक्षातल्याबहुतेकसदस्यांनीसभागृहाच्यामध्यभागीयेऊनजोरदारघोषणाबाजीकरतचर्चेचीमागणीकेली

यागदारोळातचअध्यक्षएमव्यंकय्यानायडूयांनीराज्यसभातहकुबीचीघोषणाकेली केंद्रीय अर्थसंकल्पहासंपूर्णदेशडोळ्यासमोरठेवूनतयारकरायलाहवा केवळनिवडणुकांसाठीअसताकामानये अशीप्रतिक्रियामुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीकेंद्रीयअर्थसंकल्पावरदिलीआहे अर्थसंकल्पाकडेसगळ्यादेशाचंलक्षअसतंआणिसर्वथरांमधल्यानागरिकांनात्यातूनअपेक्षाअसतात केवळकाहीराज्यांमधल्याआगामीनिवडणुकाडोळ्यामोरठेऊनतयारकेलेलाअर्थसंकल्पलोकांच्याअपेक्षांचीपूर्तताकशीकरणार असासवालमुख्यमंत्र्यांनीकेलाआहे

येणाऱ्याकाळातहोणाऱ्याजनगणनेतओबीसींचीजातनिहायजनगणनाकरावी यामागणीचात्यांनीपुनरुच्चारकेला

मात्रशेतकरी बेरोजगार नोकरदार छोटेउद्योगयांचात्यातसमावेशनाही असंहीतेम्हणाले एनसीसीच्याप्रजासत्ताकदिनशिबिरामध्येराज्याच्यादहाच्या महिलाछात्र दहा सैनिकांचीप्रतिष्ठेच्यासंचलनासाठीझालेलीनिवडहीअभिमानास्पदकामगिरीअसल्याचंराज्यपालभगतसिंहकोश्यारीयांनीम्हटलंआहे

एनसीसीच्याविद्यार्थ्यांनादेशसेवा शिस्तआणिसर्वधर्मसमभावाचेसंस्कारमिळतअसतात त्यामुळेभविष्यातजीवनातकुठल्याहीक्षेत्रातकार्यकरतअसलेतरीयाविद्यार्थ्यांनीशिस्तीचेसंस्कारकायमठेवावेत असंराज्यपालम्हणाले युवाशक्तीलादेशसेवेकडेवळवण्यासाठीशासनसर्वतोपरीमदतकरेल असंप्रतिपादनमुख्यमंत्रीउद्दवठाकरेयांनीकेलं राज्याच्याएनसीसी अर्थातराष्ट्रीयछात्रसेनेच्यापथकानंप्रधानमंत्रीबॅनरचेउपविजेतेपदमिळवल्याबद्दलत्यांचंअभिनंदनकरण्यासाठीआयोजितकार्यक्रमाततेबोलतहोते

आपल्यादेशाचीकामगिरी तरदेशांपेक्षाअव्वलअसलीपाहिजेअसंकार्यकरा यशस्वीवाटचालकरतरहा अडचणीआल्यातरसरकारनेहमीपाठीशीराहील अशीग्वाहीमुख्यमंत्र्यांनीदिली दहशतवादीहल्ल्यातवीरमरणआलेल्या पोलीस लष्करी आणि निमलष्करी तसंच जवानांच्या पाल्यांना तंत्रशिक्षणसंचालनालयाच्याअखत्यारितल्याव्यावसायिकअभ्यासक्रमांसाठी प्राधान्य द्यायचा निर्णयराज्यसरकारनंघेतलाआहे उच्चआणितंत्रशिक्षणमंत्रीउदयसामंतयांनीहीमाहितीदिली राज्य पोलीस दलातल्या तसंच राज्याचारहिवासीअसलेल्यालष्करीकिवा निमलष्करीशहीद जवानांच्यापाल्यांनाप्रत्येक अभ्यासक्रमातजास्तीतजास्तएकाजागेवरप्राधान्यानंप्रवेशदिला जाईल असं त्यांनी सांगितलं नानाजीदेशमुखकृषीसंजीवनीप्रकल्पाअंतर्गतराबवण्यातयेणाऱ्यायोजनांची माहितीएकाक्लिकवरपाहतायेणंआताशक्यहोणारआहे प्रकल्पाच्यासंकेतस्थळावरग्रामकृषीसंजीवनीविकासदर्शिकातयारकरण्यातआलीअसून कृषीमंत्रीदादाजीभुसेयांच्याहस्तेत्याचंकालप्रकाशनकरण्यातआलं

राज्यातकोरोनासंसर्गावरनियंत्रणमिळवतायावं यासाठीकेंद्रसरकारएकविशेषपथकपाठवणारआहे

राज्यातयेतअसेल्यापथकातराष्ट्रीयसंसर्गजन्यरोगनियंत्रणकेंद्रआणिनवीदिल्लीतल्याडॉक्टरआरएमएलरुग्णालयातल्यातज्ञांचासमावेशअसेल दरम्यानराज्याचेआरोग्यमंत्रीराजेशटोपेयांनीकेंद्रसरकारच्यायानिर्णयाचंस्वागतकेलंआहे

आरोग्यविभागाचेप्रधानसचिवडॉ प्रदीपव्यासयांनीहीमाहितीदिली जळगावजिल्ह्यातीलेशहीदजवानसागरधनगरयांच्यापार्थिवावार आजचाळीसगावतालुक्याततांबोळेयात्यांच्यामूळगावीशासकीय तिमामातअंत्यसंस्कारझाले

सागरधनगरयांच्याअंत्यसंस्कारालाग्रामस्थांसह खासदारउन्मेशपाटील स्थानिकआमदारमंगेशचव्हाणआणिशासकीयअधिकारीउपस्थितहोते महाराष्ट्रकामगारसाहित्यपरिषदपुणेआणिगदिमाप्रतिष्ठानयांच्यावतीनंदिलाजाणारागदिमाकाव्यप्रतिभापुरस्कारज्येष्ठकवीडॉजगदीशकद मयांनाआजत्यांच्यानिवासस्थानीप्रदानकरण्यातआला सांगलीजिल्ह्यातमाडगुळेयाग

माडगूळकरांच्याजन्मगावीझालेल्यागदिमामहोत्सवातकवीकदमसहभागीहोऊशकलेनव्हते त्यामुळेआजमहाराष्ट्रकामगारसाहित्यपरिषदेचेअध्यक्षपुरुषोत्तमसदाफुलेयांच्याहस्तेत्यांनात्यांच्यानिवासस्थानीहापुरस्कारदेण्यातआला यावेळीकामगारसाहित्यपरिषदेचेविभागीयअध्यक्षकवीराजेंद्रवाघआणिरानकवीश्रीनिवासमस्केउपस्थितहोते

यवतमाळमधेबालकांनापोलिओलसीऐवजीसॅनिटायझरपाजल्याप्रकरणीप्रशासनानंवैद्यकीयअधिकारीभूषणमसरामआणिमहेशमनवरयां नाकारणेदाखवानोटीसबजावलीआहे याशिवायसार्वजनिकआरोग्यअधिकारीअमोलगावंडेआणिआशाकर्मचारीसंगीतामसरामयांच्यावरसेवासमाप्तीचीकारवाईकेलीआहे याप्रकरणातअंगणवाडीसेविकासवितापुसनाकेयांच्यावरहीकारवाईचाकरायचाप्रस्तावप्रशासनानंमांडलाआहे

सार्वजनिकबांधकाममंत्रीतथानांदेडजिल्ह्याचेपालकमंत्रीअशोकचव्हाणयांच्याजनसंपर्ककार्यालयानंहीमाहितीदिली

नांदेडमध्येअनेकप्रतिभावानखेळाडूअसून हीअकादमीसुरूझालीतरत्यांनाआंतरराष्ट्रीयपातळीचंदर्जेदारप्रशिक्षणमिळेल अशीअपेक्षापालकमंत्र्यांनीव्यक्तकेली